निवृत्त लष्करी अधिकारी दिनानिमित्त आज पृण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्त लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती आणि निवृत्त अधिकारी लेफ्टनंट जनरल बी टी पंडित यांनी आज प्ण्यातील युद्ध स्मारकावर प्ष्पचक्र अर्पण केले भारतीय लष्कराचे पाहिले प्रधान सेनापती फिल्ड मार्शल के एम करिअप्पा या दिवशी निवृत्त झाले होते या दिवसाचं स्मरण म्हणून हा दिन साजरा केला जातो

या संदर्भात पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मात्र अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे प्णे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या बिलं पडताळणीत कोरोनामुक्त झालेल्या अकरा जणांना वाढीव बिलाचे पैसे परत मिळाले आहेत वाढीव बिलाच्या दहा तक्रारीसंदर्भात संबंधित दोषी रुग्णालयांनाही नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत

मनिषा नाईक यांनी दिली प्ण्यातील कोंढवा खुर्द परिसरात अनधिकृत बांधकाम करणारे मालक आणि विकासकांवर ग़न्हे दाखल करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे अनधिकृत बांधकामांना नोटीसा देण्यात आल्या असूनही बांधकामं चालूच आहेत जिथे बांधकाम करून नागरिक राहात आहेत तिथे कारवाई करणे जवळपास अशक्यच ठरते याचा फायदा काही मंडळी घेत असल्यानं पालिका प्रशासनानं कडक धोरण अवलंबिलं असल्याची माहिती बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली पिंपरी चिंचवड शहरात येत्या रविवारी रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे इंद्रायणी नदी स्वच्छता संवर्धन या बरोबरच कोरोना योद्ध्यांना सलाम म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे

भोसरीतील गावजत्रा मैदानावर सकाळी सहा वाजता या रॅलीला सुरुवात होईल दहा किलोमीटरची रॅली लांडगे सभागृहापासून तर पंचवीस किलोमीटरची रॅली जय गणेश साम्राज्य संत नगर इथून सुरू होईल पुणे शहराचा दक्षिण भाग कात्रज आणि सिंहगड रस्ता परिसरात आठवड्यातून एकदा पाणी प्रवठा बंद ठेवला जातो

भामा आसखेड योजना कार्यान्वित झाल्यामुळे नगर रस्ता परिसरातील नागरिकांची पाणीसमस्या सुटली असतानाच पाणीपुरवठा विभागाने दक्षिण प्णे आणि सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पावलं उचलली आहेत हवामान पुण्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत